पृण्यात आज पोलिस यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली रोना विल्सन या दिल्लीत राहणा या कार्यकर्तीच्या घरात यापैकी एक पत्र मिळाले आहे रोना विल्सन दंगलीचे कारस्थान आणि माओवादी सहानुभूतीदारांचा त्यातील सहभागासंदर्भात अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी एक आहे तपास अधिका यांच्या म्हणण्यानुसार एका लॅपटॉपवर मिळालेल्या पत्रात प्रधानमंत्री मोदींनी पंधरापेक्षा अधिक राज्यांत भारतीय जनता पक्षाचे सरकार यशस्वीरित्या स्थापले आहे आणि हा वेग असाच राहिल्यास माओवादी पक्षाला सर्वच स्तरावर प्रचंड त्रास सहन करावा लागणार असल्याचं आढळलं आहे अटक व्यक्तींच्या घरातून हा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे माओवादी राजीव गांधी घटनेच्या पद्धतीचा कट रचण्याबाबत विचार करीत होते मोदींना रोड शो दरम्यान लक्ष्य बनवायचे ही परिणामकारक रणनीती असेल असेही त्यांचे मत या पत्रात आढळले आहे

फोर जातीच्या रायफली आणि चार लाख राऊंडस् सामग्रीसाठी आठ कोटी रुपयांची गरजही या पत्रातल्या संदर्भात दिसते असं तपास अधिका यांनी म्हंटलं आहे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहिर केलेल्या वेतनवाढीच्या निर्णयाला विरोध करीत एसटी कामगारांनी काल मध्यरात्रीपासून अचानक संप प्कारल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत राज्यात काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे मुंबईत आज परळ आणि कुर्ला एसटी आगारातून गाड्या बाहेर निघाल्या नाहीत संपकऱ्यांविरुद्ध कारवाईबाबत एस टी प्रशासन निर्णय घेईल असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यानी स्पष्ट केलं आहे वेतनवाढ योग्य पद्धतीनं मिळाली नाही असं ज्या कर्मचाऱ्यांना वाटतंय त्यांनी न्यायालयात दाद मागावी औद्योगिक न्यायालयात त्यांना दाद मागण्यास पूर्ण वाव आहे असेही रावते यांनी म्हटले आहे कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे सातारा जिल्ह्याच्या विविध भागातली एसटी वाहतूक बंद असून सर्व स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे

या संपात एस टी कामगार सेना सहभागी नाही जिल्ह्यातल्या कळंब तुळजापूर आगारातले कर्मचारी संपावर असून उस्मानाबाद आगारात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बुलढाण्यात संपाला प्रतिसाद अत्यअल्प असल्याचं वृत्त आहे भंडाऱ्यामध्ये सकाळपासुनच या संपाचा प्रभाव पाहायला मिळाला रात्रीच्या गाड़या पहाटेपर्यंत भंडारा स्थानकावरुन निघाल्या त्यानंतर मात्र नियमित बस सेवा पूर्णपणे थांबली आहे या संपाचा फटका कोल्हापूर विभागातल्या प्रवाशांनाही बसला आहे संपाचा परिणाम धुळे परिवहन विभागात काही प्रमाणात दिसून आला धुळे शहर मुख्य बस स्थानक वगळता जिल्ह्यतील साक्री शिरपूर शिंदखेडा येथील एसटी डेपोतून लांब पल्याच्या गाड्या वगळता एकही बस रवाना झाली नाही

संपाला नांदेड जिल्ह्यात भोकर इथं हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी दोन बसेसवर दगडफेक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अहमदनगर येथील तिन्ही बस स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्या माळी वाडा बस स्थानकपुणे रोड बसस्थानक आणि तारकपूर आगार येथून सुटणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत सुमारे दोन हजार गाड्या या शहरातून जातात संपाचा परिणाम जाणवत असून स्थानकावर शुकशुकाट दिसत आहे संपास परभणी जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा रत्नागिरी जिल्ह्यात परिणाम झाला एसटी कामगार सेनेचे कर्मचारी संपात सहभागी झाले नसल्यानं रत्नागिरी आणि लांजा आगारांमधली वाहतूक सुरू होती मात्र जिल्ह्यातल्या इतर सर्व सात आगारांमध्ये एसटीची वाहतूक ठप्प झाली रत्नागिरीत शहरी व ग्रामीण वाहतुकीच्या फेऱ्या धिम्या गतीनं सुरू होत्या

केंद्र सरकार लवकरच नवं औद्योगिक धोरण जाहीर करेल अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं आज वार्ताहर परिषदेत प्रभू यांनी गेल्या चार वर्षांत त्यांच्या मंत्रालयानं केलेल्या कार्याची माहिती दिली नव्या धोरणावर विचार विनिमय सुरू असून हे धोरण देशाला चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी सज्ज करेल निर्यात वाढ आणि कृषी विकासाला प्रोत्साहन देण्याच्या रणनितीवर सरकार कार्यरत असल्याची तसंच गुंतवणुकीत वाढ होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

मान्सून आज राज्यात दाखल झाला असून सिंधूर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे मान्सूनने गोव्याची वेस ओलांडून सिंधुद्र्गच्या किनारपट्टीवर प्रवेश केला सिंधुद्र्गात आज सकाळपासून रिमझिम पावसाची सुरूवात झाली नंतर पावसाचा जोर वाढला

हवामान विभागानं महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सावधगिरीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत यानुसार सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या सुष्टया रद्द केल्या असून त्यांना मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल नौसेना आणि मुंबई अग्निशमन दलालाही सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत येत्या दोन दिवसात कोकणात बह्तांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ब याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे याकाळात कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे